पश्विम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदानाला वेग

द्रवरूपातील ऑक्सिजन वाहत्क रोल ऑन रोल ऑफ तत्वावर करण्यास रेल्वे मंत्रालायाची मान्यता

अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश बंगाल पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानाने वेग घेतला आहे

दरम्यान बिधाननगर मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर दगडफेकीची घटना घडली असून निवडणूक आयोगाने त्याबाबतचा अहवाल मागवला आहे

रेल्वे भारतीय रेल्वेने वैद्यकीय वापरासाठीच्या द्रव रूपातील ऑक्सिजन वाहतुकीस रोल ऑन रोल ऑफ तत्वावर मान्यता दिली आहे या तत्वाद्वारे मालवाहतूक करणारे ट्रक थेट रेल्वे वॅगनद्वारे त्यांच्या इच्छित स्थळाकडे नेले जातात रेल्वेचा हा पहिलाच उपक्रम असून याद्वारे ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक टँकर ट्रक देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात नेता येणार आहे महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे देशभरात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्बभूमीवर आरोग्य सेवांसाठी लागणारा वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचवण्यास मदत होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे कोरोना लसीकरण देशभरात कोरोना संसर्गात वाढ होत आहे देशात बिहार गुजरात कर्नाटक केरळ मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये दैनंदिन उपचाराधीन रूग्णांची संख्या सातत्याने पाच हजारापुढे राहिली आहे

काल उपचाराधीन रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीत उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर कर्नाटक दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर राहिला

हर्ष वर्धन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोरोना विषाणूच्या आजाराचा परिणाम कमी करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या बाबतीत समानता ठेवण्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे सर्वांसाठी लस या विषयावरील आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या मंत्रीस्तरावरील विशेष बैठकीत ते बोलत होते जगभरातील प्रत्येकाला लस उपलब्ध करून देण्यासाठी लसींचे संशोधन आणि विकास आणि निर्मितीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी जागतिक समुदायाला केले आहे लसीची उपलब्धता किमत आणि वितरण आदींबाबत जागतिक समुदायाला आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लसींच्या वितरणाममधील जागतिक सहकार्याचा अभाव विविध देशांवर परिणाम करेल असंही मत हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं कंभमेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्बभूमीवर कुंभमेळ्याच्या पुढील विधी प्रतिमात्मक स्वरुपात करण्याचं आवाहन केलं आहे पंतप्रधानांनी महामंडलेबर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दोन शाही स्नान पार पडल्यानं पुढील विधी आता प्रतीकात्मक करावेत अशी विनंती केली आहे पंतप्रधानांनी संतांच्या आरोग्याबद्दलही विचारपूस करून प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले यानंतर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी कोविड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन केलं असून मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात न येण्याचं आवाहन केलं आहे अमेरिका रशिया रशियाने दहा अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितलं आहे

रशियात राहून रशियाच्या राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकन स्वयंसेवी संस्था बंद करणार असल्याचं परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरॉव्ह यांनी सांगितलं आहे गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप आणि फेडरल एजन्सीजच्या हॅर्किंगसाठी जबाबदार दहा रशियन अधिकारी कंपन्या आणि इतर संबधित लोकांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे चीन फकशिमा चीनने जपानला फुकुशिमा अणु प्रकल्पातून दहा दशलक्ष टनापेक्षा जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेलं दूषित पाणी समुद्रात सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा असं सांगितले आहे हा निर्णय चुकीचा असून जपानने मानवजातीचा आणि भावी पिढ्यांचा विचार करावा असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे या पार्बभूमीवर चीनने जपानच्या राजदूतास बोलावून घेतलं आहे जपान आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा ठपका ठेवत यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार चीनने राखून ठेवला असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान या पाण्यातून जवळजवळ सर्व किरणोत्सर्गी घटक काढून टाकण्यात आले असल्याचं जपाननं म्हटलं आहे

म्यानमा म्यानमारमध्ये रिपब्लिक ऑफ द युनिअन ऑफ म्यानमाच्या समितीखाली लष्करी सरकारच्या विरोधकांनी काल राष्ट्रीय एकता सरकार स्थापन केल्याची घोषणा केली आहे यू विन मायंट हे अध्यक्ष तर सल्लागार म्हणून ऑग सॅन सू की राहणार आहेत अनेक लोकांनी टाळ्या वाजवून मेणबत्त्या पेटवून आणि क्रांतिकारक गाणी गाऊन याचं स्वागत केलं आहे दरम्यान म्यानमामध्ये काल निषेध करणारे सहा जण गोळीबारात ठार झाल्यानंतरही नागरिकांनी निषेध सुरु ठेवला आहे

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना टॉप्सच्या माध्यमातून पाठबळ देण्यासाठी मिशन ऑलिम्पिक सेलची स्थापना करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं